जे प्रकल्प ही सवलत घेतील त्यांना त्यांच्या ग्राहकांचं संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे

यामुळे घरांच्या किमती कमी होतील असा विश्वास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला

यासाठी पात्रतेच्या कोणत्याही निकषांमध्ये अथवा अटींमध्ये बदल करण्यात आलेला नाही राज्यात नियमित नसणाऱ्या अनेक गुंठेवारी योजनांना याचा लाभ होणार आहे

नामकरणाबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार झाला आहे

काल मुंबईत सह्याद्री अतिथीग्रहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत झालेल्या या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल

लातूर इथले प्लास्टिक सर्जन डॉ विठ्ठल लहाने यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिस्त्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

या बैठकीला महिला संघटना तसंच वकील संघटना या निमंत्रित राहणार आहेत

संबधीतांनी आपली मतं तसंच सूचना लेखी स्वरुपात सादर कराव्यात असं देशमुख यांनी सांगितलं आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करत पत्रकारांना श्रभेच्छा दिल्या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे वार्षिक प्रस्कार काल जाहीर झाले ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना क्र पां

राज्यस्तरीय वृत्तपत्र प्रतिनिधी प्रस्कार किरण तारे यांना तर राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी प्रस्कार औरंगाबादचे सिद्धार्थ गोदाम यांना जाहीर झाला आहे

राज्य पत्रकार संघाच्या वतीनं विशेष वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्राध्यापक जयदेव डोळे यांनी या कार्यक्रमात बोलताना पत्रकारितेचं शिक्षण देणाऱ्या संस्थांनी पत्रकार म्हणून नोकरी करणाऱ्या व्यक्तींऐवजी मालक तयार करावेत असं मत व्यक्त केलं औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलग्रु डॉ प्रमोद येवले यांनी ऑनलाईन परिसंवादात मार्गदर्शन केलं पत्रकारितेकडे फक्त व्यवसाय म्हणून पाहून चालणार नाही तर ते समाज परिवर्तनाचे एक साधन असल्याचं डॉ येवले म्हणाले विभागीय माहिती संचालक कार्यालय तसंच जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीनं आचार्य जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं जिल्हा माहिती अधिकारी म्कंद चिलवंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी दर्पणकारांना आदरांजली वाहिली

परभणी इथं पत्रकार भवनात आचार्य जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते दर्पण दिनानिमीत्त परभणी जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आलं

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात जिल्ह्याच्या विकासासह ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं

माजलगाव पत्रकार संघाच्या वतीनं काल दर्पण दिन समारंभात प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांना माजलगांव भूषण प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी काल जाहीर झाली संघाच्या अध्यक्षपदी महादेव गोरे उपाध्यक्षपदी गणेश जाधव तर सचिवपदी नंद्कुमार पांचाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

मृत रुग्णांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात दोन तर जालना तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली

मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातल्या अतिवृष्टीने या पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव होऊन तुरीचं नुकसान झालं या न्कसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्कसानभरपाई पोटी पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळावी अशी मागणी आमदार निलंगेकर यांनी शासनाकडे केली होती

याबाबतचं पत्र जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

यांनी दिलं असल्याची माहिती निलंगेकर यांनी दिली

खतगावकर यांचं काल पहाटे हैद्राबाद इथं निधन झालं

सहकार शिक्षण सामाजिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव काम केलं होतं

जिल्हा परिषदेच्या परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थूंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली

परभणी जिल्हा परिषद कार्यालयातही मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्वच्छता केली जात आहे

आधार दुरुस्ती तसंच नूतनीकरण सेवाही या मेळाव्यात प्रवली जाणार आहे

दरम्यान औरंगाबाद तसंच लातूर इथं काल सायंकाळनंतर पाऊस झाला